कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिगटाची स्थापन

सांगलीची द्राक्षं मावळातले गुलाब युरोपच्या वाटेवर

मुंबईच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही

त्यात लोकसभेचं कामकाज प्रारंभी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं

त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावावर चर्चा सुरु झाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी खासदार डॉ नरेंद्र जाधव यांनी काल राज्यसभेत शून्य प्रहरात केली बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलून मुंबई हायकोर्ट करावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी काल लोकसभेत केली कोरोना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे काल नवी दिल्ली इथं त्याची पहिली बैठक केंद्रीय आरीग्यामंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली खबरदारीच्या उपाययोजना म्हणून विमानतळावरील तपासणी अधिक कडक करण्यात आली असून चीनमधून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी देण्यात येणारी ई व्हिसाची सूविधा भारतानं सध्या बंद केली आहे असं या बैठकीत सांगण्यात आलं राज्यपाल पालघर आदिवासी बांधवांना जंगलातल्या त्यांच्या हक्काच्या वनहक्क पट्टयात शेती करणं शेतीसाठी विहीर किंवा शेतात घर बांधणं हे सर्वाधिकार नक्की मिळतील असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे विक्रमगडमधल्या डोयापाडा इथं वयम चळवळ या सामाजिक संस्थेनं आदिवासी बांधवांसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते मुंबई विमानतळ नवीमुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातून वाधिवली गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता करून दिल्याशिवाय हा रस्ता बंद करू दिला जाणार नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी काल नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे काम बंद पाडलं वाघिवली गावातील महिलांनी पर्यायी रस्त्यासाठी सिडको ठेकेदाराचे काम अडवल्याने ठेकेदार आणि सिडकोने पोलिसांना बोलावलं तरीही या महिला मागे हटल्या नाहीत अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं जळीत हिंगणघाट इथं प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या प्रकरणातील आरोपीला काल अटक करण्यात आली या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसंच हा खटला जलदगती न्यायालयात चालावा असा राज्य शासनाचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पिडीतेच्या उपघारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं मिडनाईटएवंथॉन गोंदिया महिलांना रात्री अपरात्री शहरातील रस्त्यांवर निर्भयपणे वावरता यावे त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यात काल रात्री अकरा वाजता महिलांसाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

द्राक्ष सांगली यंदाचा अवकाळी पाऊस अतिवृष्टी महापूर अशा संकटांचा सामना करूनही सांगलीची द्राक्षं परदेशी पोहोचलीत

सांगली जिल्हा हे द्राक्षांचं आगर अल्या तासगाव कवठे महांकाळ जत मिरज खानाप्र पलूस वाळवा आटपाडी या तालुक्यात द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं सोनाका सुपर सोनाका माणिक चमन तास ए गणेश थॉमसन याबरोबरच कृष्णा सीडलेस शरद सीडलेस ज्योती सिडलेस या वाणाचे द्राक्ष उत्पादन घेतलं जातं यंदा दोन हजारांहन अधिक शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी अगोदरच नोंदणी केली ओमान सौदी अरेबिया दुबई ओही सांगलीच्या द्राक्षांना चांगली मागणी आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून शिवाजी कांबळे यांच्यासह पुण्याहून स्वाती महाळंक

पायाभुत सुविधांबरोबरच स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई नंतर आता आनंदी मुंबई ही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे

हा वाळू उपसा रोखून या मगरीना सरक्षण द्यावं अशी मागणी बांद्याचे सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे ऐकुया याबाबतचा वृत्तांत मगर हा प्राणी वर्ग एक मध्ये येतो त्यामुळं उसूलीत तेरेखोल नदीपात्रात क्रोकोडाईल पार्क मंजूर झाल आहे या ठिकाणी शंभर पेक्षा जास्त मगरी आहेत त्याचं संरक्षण होण गरजेच आहे पण या मगरी आहेत त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणत अवध्वरित्या वाळुच उत्खनन सुरु असल्याने या मगरींचे अस्तित्व धोक्यात आल आहे वाळू उत्खनन होत असल्याने या मगरी रस्त्यवर फिरू लागल्या आहेत याबाबत वन विभागाला कल्पना देऊन देखील कोणतीही दखल घेतली जात नाही सिंधुदर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी अवद्द वाळू उत्तखननाचा बंदोबस्त केल्यास भें एक चांगलं मगर उद्यान होऊन या ठिकाणचा पर्यटन विकास होऊ शकेल आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी गलाव प्रेमाचं प्रतीक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सहजपणे येतो तो लाल गुलाब

पण हेच गुलाब आता समृद्धीचा मार्ग ठरत आहेत कसे ते ऐका

जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुलाब फुलांची निर्यात सुरू झाली आहे हॉलंड आणि जपान बरोबरच यंदा अन्य युरोपीय राष्ट्रातूनदेखील पृण्याच्या टॉप सिक्रेट या लाल गुलाबाला वाढती मागणी आहे परदेशाबरोबरच देशात राजधानी दिल्ली आणि मुंबईसह अहमदाबाद सुरत बडोदा हस्त्राबाद जयपूर दूर आणि गोव्यातही पुण्याच्या गुलाबांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून विनायक सोमणी तारापर पालघर पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या एका केमिकल कंपनीत काल भीषण आग लागली अग्निशमन दलाने पाण्याऐवजी फोमचा वापर करून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली या आगीत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत टेनिस पुण्यात म्हाळूंगे बालेवाडी इथं सुरु असलेल्या टाटा खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या पृण्याच्या अर्जून कढेला चेक प्रजासत्ताकाच्या यिरी वेस्लीनं पराभूत केलं अर्जूनबरोबरच राजक्मार रामनाथन आणि सुमित नागल यांचं आव्हानही संपूष्टात आलं आहे

आता अंतिमसामना रविवारी होणार असून गुरुवारी होणाऱ्या बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातीलसामन्यात विजयी होणाऱ्या संघाशी भारताची लढत होईल

भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसात वाजता पहिला सामना सुरू होईल वीस षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडवर पूर्ण मात केल्यामुळं भारतीय संघाचा आत्मविश्वास बळावला आहे संघात रोहित शर्माच्या ऐवजी मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला आहे तर कसोटी संघात पृथ्वी शॉ ने पुनरागमन केलं आहे